पंतप्रधान मोदी कोरोना संसर्ग आणि त्यासंबंधीच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे या बैठकीला केंद्रीय गृह मंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री हर्ष वर्धन उपस्थित राहणार आहेत मोदी यांनी देशातल्या लस विकसन केंद्रांना नुकतीच भेट दिली होती त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे लशीचा विकास आणि उत्पादन करण्यात स्वयंपूर्ण राहण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे देशातल्या पाच औषध कंपन्या लशीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत

यामुळं जगातील गरिबांची संख्या एक अब्जापर्यंत जाणार आहे

शाबत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणुकीवर भर देण्याची गरज असून ही उद्दिष्टे साध्य केली तर गरिबीत होणारी वाढ रोखली जाऊ शकते असं अहवालात म्हटलं आहे युएन महासभा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काल कोरोनावरच्या विशेष सत्राला सुरुवात झाली संसर्ग संपविण्याचा मार्ग शोधण्यासाठी बोलावलेलं सत्र ऐतिहासिक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

यातील बहुतेक जण दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सत्रात सहभागी झाले आहेत जावडकर केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं उचललेल्या पावलांमुळं भ्रष्टाचार घटल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल सांगितलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आकाशवाणीतर्फे या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं डायरेक्ट बँक ट्रान्सफर योजनेमुळं अनुदान थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं नवीन शिक्षण धोरणामुळं युवकांमध्ये विचार करण्याच्या क्षमतेत वाढ होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आत्मनिर्भर भारत अभियानामुळं मेक इन इंडिया मोहिमेला बळ मिळालं असल्याचं ते म्हणाले भारतात डिजिटल क्रांती होत असून डिजिटल सेवांसाठी भारतात येणारा खर्च इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं ही सर्व उदाहरणं सुशासानाचे निदर्शक असल्याचा दावाही त्यांनी केला शतकिरी चर्चा शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्व आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल पुन्हा दिली नवीन कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची चौथी फेरी काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते या चर्चेत केंद्र सरकारच्या वतीनं तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते चर्चा चांगल्या वातावरणात झाली आणि चर्चेची पुढची फेरी उद्या होईल असं तोमर यांनी यावेळी सांगितलं पतधोरण भारतीय रिझर्व बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली होती ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व बँकेनं महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरांमध्ये कोणताही बदल केला नव्हता

यानिमित्त नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलातील अधिकारी तसच नौसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय नौदलानं देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्याबरोबरच मानवतेच्या दृष्टीने जेव्हा गरज पडेल तेव्हा देशवासीयांची सेवा केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

या परिषदेत जागितक अर्थव्यवस्था आरोग्य अधिवास संवर्धन आणि वैश्विक शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे

भारतातील आयआयटीमधले माजी विद्यार्थी ही संघटना चालवतात रीजिज् पॅरा एथलिट हे देशातल्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्त्रोत असून त्यांना पाठबळ देण्यासाठी क्रीडा मंत्रालय हरप्रकारे प्रयत्न करत आहे असं युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजिजू यांनी काल सांगितलं जागतिक दिव्यांग दिनानिमित काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक यांच्यासह देवेंद्र झाझरिया पारूल परमार आणि शताब्दी अवस्थी हे पॅरा अॅथलिट उपस्थित होते इतर खेळाडू आणि दिव्यांग खेळाडू यामध्ये क्रीडा मंत्रालय कोणताही भेदभाव करत नसून दोघांसाठी पुरस्काराची रक्कम सारखीच असल्याचं रीजिजू यांनी निदर्शनास आणून दिलं

नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तसंच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात दुसऱ्या पसंतीची मोजणी सुरू आहे नागपूर आणि पुण्यातल्या दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचे तर अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत टाईम्स कीड टाईम नियतकालिकानं प्रथमच किड ऑफ द इयर सन्मान जाहीर केला असून हा पहिलाच सन्मान अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या गीतांजली राव हिनं पटकावला आहे दुषित पाण्यापासून ते व्यसनांपर्यंतच्या समस्या हाताळणीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल तिच्या नावाची निवड झाली आहे पाच हजार जणांच्या नावांची छाननी केल्यानंतर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर गीतांजलीचं नावं निश्चित करण्यात आलं

कमकुवत झालेल्या बुरेवी चक्रीवादळानं तमिळनाडूच्या दक्षिण किनाऱ्याला धडक दिली आहे यामुळं दक्षिण किनाऱ्यावरच्या काही जिल्ह्यांमध्ये काल मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला सावधगिरी म्हणून तमिळनाडू सरकारनं किनाऱ्यावरच्या सहा जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली आहे काल या वादळाचं कमी दाबाच्या पट्टयात रुपांतर झालं बुरेवी वादळ कमकुवत झालं असलं तरी केरळ सरकारनंही किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा दिला आहे